आसामचे अर्थमंत्री हिमत बिसवा सरमा यांनी काल रात्री ट्वीट करुन ही माहिती दिली आजपासून ब्रॉडबँड तिरनेट सेवाही पूर्ववत करण्यात आली आहे त्याआधी काल गुवाहाटीमधे वार्ताहरांशी बोलताना सरमा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातल्या निदर्शनानंतर आता आसाममधलं जनजीवन सुरळीत होत असल्याचं मत व्यक्त केलं राज्यातल्या हिसाचाराची उच्च स्तरीय चौकशी होणार आहे

काल झारखंड विधानसभा निवडणुकीचा चौथा टप्पा शांततेत पार पडला

मतदानादरम्यान कुठलीही अनुवित घटना घडली नाही

वस्तू आणि सेवा कर परताव्याचं आश्वासन केंद्र सरकार मोडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना दिली आहे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

चुकीच्या मापन पद्धतीनं सोयिस्कर आकडेवारी आणि निष्कर्ष काढले जात असल्याच्या आरोपाबाबत त्या म्हणाल्या की आकडेवारीची विश्वासाईता सुधारण्यावर सरकार भर देत आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन चलन फुगवटा आणि रोजगार या घटकांकडे लक्ष दिलं जात आहे असं त्यांनी सांगितलं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी व्याज सवलतींसंदर्भात असलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करायला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नीतीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे कमी दरात कर्ज उपलब्ध झाल्यामुळे या उद्योगांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असल्याचं गडकरी यांनी सांगितलं आहे या क्षेत्राच्या कर्जपुरवठ्यामध्ये वाढ करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला दोन टक्के सवलतीच्या दरानं कर्ज उपलब्ध करण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे असं ते म्हणाले गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती

अलाहाबाद उच्च न्यायालयानं समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा मोहम्मद अब्दुल्ला यांची उत्तर प्रदेश विधानसभेतली निवडणूक रद्द ठरवली आहे

केसरवानी यांनी दिला

वित्त आयोगासमोर आगामी काळातल्या महसूलाबाबत गंभीर प्रश्र असल्याचं अध्यक्ष एन

सिंग यांनी सांगितलं या बैठकीत प्रत्यक्ष विकास चलन वाढ सध्या होत असलेल्या सुधारणा वस्तू आणि सेवा करासह एकूण कर महसूल आर्थिक उत्तरदायित्व अर्थसंकल्पासंबधी नियमाचं पालन आणि अर्थकारणातली पारदर्शकता यावर सखोल चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं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

सध्या ते लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत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

जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचं त्यांनी नेतृत्व केलं आसाम रायफलचे उत्तर पूर्व विभागाचे महानिरीक्षक स्ट्राक्रि कोअरचे दिल्ली क्षेत्रातले मुख्याधिकारी लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख महूस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी विविध विभागांच्या प्रमुखांना यासंदर्भात लवकर कार्यवाही करुन येत्या सहा महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत पोर्तुगालचे प्रधानमंत्री अँटोनिओ कोस्टा येत्या गुरुवारी भारतात दोन दिवसांच्या दौ यावर येणार आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे अँटोनिओ कोस्टा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातही अधिकृत चर्चा होणार आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी करण्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे नवी दिल्लीत पुसा ॐ गुरुवारी या पुरस्काराचं वितरण होणार आहे जम्मू काश्मीरमधल्या विविध सरकारी विभागातल्या भरती संबंधी जाहिराती प्रकाशित होत असून राज्यातल्या युवकांनी यांची नियमित माहिती घ्यावी असं जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांचे सल्लागार फारुक खान यांनी म्हटलं आहे काल जम्मूमधे आयोजित केलेल्या तक्रार निवारण शिबिरात ते बोलत होते

खरेदीदारांना एअर डियाकडे आकर्षित करण्यासाठी सरकार या कंपनीचा कर्जाचा प्रश्र सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत नागरी विमानवाहतूक सचीव प्रदीप सिंग खरोला यांनी दिले आहेत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

त्यामुळे संभाव्य खरेदीदाराला ही कंपनी ऋणमुक होऊन लवकर फायद्यात येईल हा विश्वास देण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं त्यांनी सांगितलं पोलादाच्या मागणीत वाढ करण्यामध्ये ग्रामीण भारत महत्वाची भूमिका बजावेल असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं आहे ते काल नवी दिल्ली बें एका कार्यक्रमात बोलत होते पोलादाचा वापर पुरेशा प्रमाणात वाढावा यासाठी सरकारनं उपाती जिदा ही सहकारी मोहीम सुरू केली आहे असं त्यांनी सांगितलं तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या सहाय्यानं देशासमोरच्या भू राजनैतीक आणि सामाजिक समस्यांचं आव्हान मोडून काढल्यास सक्षम सीमा व्यवस्थापन प्रणाली निर्माण होईल असं ग्रहकेंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेङ्डी यांनी म्हटलं आहे स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट या विषयावर दिल्लीत झालेल्या परिषदेत ते भाषण करत होते सीमा व्यवस्थापन हे एक संरक्षणात्मक कार्य असून त्यासाठी सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यात समन्वय असणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले पाणीवाटपाशी संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल कर्नाटकघे मुख्यमंत्री बी

येडीयुरप्पा यांची बंगळूरु ििं भेट घेतली मेकेदातू पेयजल प्रकल्प महादायी आणि कृष्णा नदी वाद यांसारख्या आंतरराज्य समस्या सोडवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी येडियुरप्पा यांनी जलशक्तीमंत्र्यांना केली

अंतिम फेरीत जाण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे